विशेष सर्वेक्षण होणार

दूर्बल घटक आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल

विमानतळ आरोग्य अधिका यांकडून या काळात इंग्लंडह्न म्ंबईत उतरलेल्या प्रवाशांची यादी राज्याला प्राप्त झाली असून ही यादी प्रत्येक जिल्ह्याला आणि महानगरपालिकेला पाठविण्यात आली आहे संबंधित जिल्हा आणि महानगरपालिका या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आर टी पी सी आर चाचणी करतील या चाचणीमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नम्ने जन्कीय तपासणीसाठी एन आय व्ही प्णे येथे पाठविण्यात येतील या तपासणीतून हा विषाण् इंग्लंडमधील नवीन विषाण् स्ट्रेनशी मिळताज्ळता आहे का याची माहिती मिळेल

या रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येऊन त्या सर्वांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल सर्व निकट सहवासितांना ते पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यापासून पाचव्या ते दहाव्या दिवसादरम्यान आर टी पी सी आर चाचणी करण्यात येईल

खबरदारी इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने देशातील विमानतळांवर अधिक खबरदारी घेतली जात आहे नव्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विमानतळांसाठींची नियमावली आता अधिक कठोर करण्यात आली आहे आता विमानातून प्रवास करणाऱ्या एखादया प्रवाशाला जरी कोरोनाची लागण झाल्याचं आढळल्यास विमानातील त्याच्या रांगेत बसलेल्या सर्वांना विलगीकरणात जावं लागणार आहे

या प्रवाशांच्या जिनोम सिक्वेन्ससाठी एनसीडीसी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत त्यामुळे कोरोना संक्रमित व्यक्तीमध्ये कोरोनाचे नवे विषाणू आहेत की नाही हे समज् शकणार आहे

देशात कोरोना संक्रमणात मोठी घट झाली आहे

यासाठी उमेदवारांना उत्पन्नाच्या आधारावर प्रमाणपत्र दिलं जाईल ख्ल्या प्रवर्गात किंवा ईडब्ल्यूएस आरक्षणातून लाभ घेणं उमेदवारांना ऐच्छिक असणार आहे उमेदवारानं ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेतला तर तो त्यानंतर एसईबीसी आरक्षणाच्या लाभासाठी पात्र असणार नाही सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकांवरच्या अंतिम निर्णयाच्या अधीन हा निर्णय घेतला आहे

या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फ्ले यांच्या जीवनावर आधारीत भाषणं निबंध वक्तृत्व स्पर्धा परिसंवाद तसंच एकांकिकांचं आयोजन केलं जाईल

राज्यातल्या प्राचीन मंदिरांचं जतन आणि संवर्धन करण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळानं मंज्री दिली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हा प्रकल्प राबवला जाईल

नाताळ राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातल्या जनतेला उद्याच्या नाताळ सणानिमित श्भेच्छा दिल्या आहेत नाताळचा पवित्र सण सर्वांच्या जीवनात आनंद आरोग्य आणि संपन्नता घेवून येवो अशी मी प्रार्थना करतो

सिंग आणि केंद्र शासनाचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे यांच्या नेतृत्वात आज या पथकानं कामठी ताल्क्यातल्या ग्मथळा या गावाला आणि पारशिवनी ताल्क्यातील सिंगारदीप या गावात जाऊन भेट दिली आणि प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांकडून पूरपरिस्थितीची माहिती घेतली यावेळी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाला झालेल्या न्कसानीची आणि त्यानंतर आलेल्या आर्थिक संकटाची परिस्थिती विषद केली सरकारने शेतकऱ्यांचे प्नर्वसन करावे अशी मागणी केली केंद्रीय पथकातील दोन सदस्यांनी शांतपणे शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत न्कसानीसंदर्भातील टिपणे घेतली

या पार्श्वभूमीवर केंद्राची चम् नागपूर विभागाच्या दौऱ्यावर आली आहे भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर आलेल्या आर